महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि रिस्पोंसिबल नेटीझंस राबविणार डिजिटल स्त्री शक्ती उपक्रम नक्षल भागातील कृषी पंपाना वीज प्रवठ्यासाठी वीज नियामक आयोगाला ऊर्जामंत्री डॉ

नितिन राऊत यांचे निर्देश

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून नागरी सेवा परीक्षेच्या म्लाखती आजपासून सूरू

उस्मानाबाद इथं टोपे आणि राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गा संदर्भात आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते उस्मानाबाद इथं कोरोना विषाणू संसर्ग तपासणी प्रयोगशाळा येत्या दोन दिवसात सुरु होईल असंही ते यावेळी म्हणाले एन्टीजन तपासणी वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं राज्यसरकारकडे नोंदणी करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले

तसंच कोरोनावर मात करण्यासाठीचं साहित्य खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यानी तात्काळ मान्यता द्यावी अशी सूचना टोपे यांनी केली आहे

एका दिवसात रुग्णवाढीचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे

राज्याचे वस्त्रोदयोग आणि मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली आहे स्वतः शेख यांनी सोशल मीडियातून याबाबतची माहिती दिली सध्या आपण घरीच अलगीकरणात असून निकट संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असं आवाहनही शेख यांनी केल आहे अस्लम शेख यांनी सोशल मिडीयात पोस्ट टाकत कोरोना झाल्याची माहिती दिली माझ्यात सध्या कोरोनाची कोणतीच लक्षणे नाही घरीच स्वतःचे विलगीकरण केले आहे अलीकडच्या काळात संपर्कात आलेल्यांनी स्वतःची तपासणी करून घ्यावी राज्यातील जनतेसाठी वर्क फ्रॉम होम सुरू केले असल्याचेही शेख यांनी सांगितले अस्लम शेख हे कोरोनाची लागण झालेले राज्यातील चौथे मंत्री आहेत यापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची बाधा झाली होती या तीनही नेत्यांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि रिस्पॉन्सिबल नेटिझम यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल स्त्री शक्ती उपक्रम राबविण्यात येत असून याचा शुभारंभ उदया राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अँड यशोमती ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे

मोबाईल इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबतच महिलांविरोधातील सायबर ग्न्हे फसवणूक यातही वाढ होत आहे मूलींना सायबर विश्वातील स्रक्षित वापर आणि वावर याकरिता प्रशिक्षित करण्यासाठी डिजिटल स्त्री शक्ती उपक्रम स्रु होत आहे

तसंच नमो ऐप आणि माय जीओव्ही डॉट वरही आपल्या सूचना पाठवू शततात

नितीन राऊत यांनी आज विदयूत विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले नागपूरच्या विभागीय आय्क्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते सध्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात प्रेसा पाऊस झालेला नाही भाताची रोवणी होत आहे मात्र आठ तास वीज प्रवठ्याने शेतीची कामे पूर्ण होत नसल्याचे या बैठकीस उपस्थित विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले नक्षल भागातील शेतकऱ्यांना सोळा तासासाठी वीज उपलब्ध झाल्यास त्यांना मदत होईल त्या दृष्ट्रीने ऊर्जा विभागाने कार्यवाही करावी नक्षल प्रवण भागातील कृषीपंपाना सोळा तास वीज प्रवठ्यासाठी वेगळा प्रस्ताव एका आठवड्याच्या आत सादर करण्याचे आणि महापारेषणच्या साकोली उपकेंद्र आणि देवरी उपकेंद्रासाठी जागा निश्चित करण्याचे निर्देश डॉ राऊत यांनी संबंधित अधिकाऱ्याना दिले

रेमेडेजीवीर टोसिलिझुमब तसेच प्लाझ्मा चिकित्सा यांचा उपयोग तर्कशुदध पदधतीने करण्याच्या गरजेवर या चर्चेमध्ये भर देण्यात आला येत्या काळात हा ई आयसीय् कार्यक्रम छोट्या रुग्णालयांसाठी उपलब्ध करून दिला जाईल कोरोनाचे संकट ओळखून अत्याध्निक दर्जाची इंटीग्रेटेड स्क्रिनींग आणि सॅम्पल कलेक्टिंग कोविड व्हॅन प्रभाताई ओझा स्मृती सेवा संस्थेने नागपूरकरांच्या सेवेसाठी दिली आहे या कोविड व्हॅनचे लोकार्पण पालकमंत्री डॉ नितीन राऊत तसेच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते आज नागप्र विभागीय आय़क्त कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले ओझा ट्रस्ट नेहमी सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी कार्यक्रम घेतात त्याचाच एक भाग म्हणून ही अत्याधूनिक आणि स्सज्ज कोविड व्हॅन त्यांनी नागप्रकरांसाठी उपलब्ध करून दिली आहे संशयित कोरोना रुग्ण शोधून त्यांची चाचणी घेण्यासाठी ही व्हॅन उपय्क्त ठरणार आहे यावेळी डॉ राऊत यांनी ओझा यांचे सामाजिक कार्यासाठी अभिनंदन केले या इंटीग्रेटेड स्क्रिनींग आणि सॅम्पल कलेक्टिंग कोविड व्हॅन मध्ये पॉझिटिव्ह प्रेशर बॉक्स बसविण्यात आला आहे ज्याम्ळे आतील हवा बाहेर येईल परंत् बाहेरील हवा आत येणार नाही या व्हॅनमध्ये वातानुकलित यंत्रणा हेपाफिल्टरसह बसविण्यात आली आहे ही व्हॅन रुंदीला कमी असल्यामुळे तपासणीसाठी ने आण करण्यासाठी सुलभ आहे व्हॅनमध्ये दोन डॉक्टर्स पीपीई कीट परिधान करूनच स्वॅब तपासणीचे नमूने घेतील बरेचदा नागरिक कोरोनाची लक्षणे आढळली तरी तपासणीला जाणे टाळतात याम्ळे संसर्गाचा धोका अधिक बळावतो अशा वेळी या व्हॅनच्या माध्यमातून घरपोच संशयित रुग्णांचे स्वॅब नमूने गोळा करून प्रदील कार्यवाही करण्यात येईल

दुधाचे दर घटल्यामुळे दुध दर प्रश्नी चर्चा करण्यासाठी उदया दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित केली आहे राज्यात गेल्या चार महिन्यांपासून कोरोनामुळे द्रध आणि द्रग्धजन्य पदार्थांची मागणी घटल्यामुळे द्रध संघ द्रध खरेदी दर कमी करीत आहेत त्यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला आहे दुधाला वाजवी दर मिळत नसल्यामुळे शेतकरी नेते आणि दूध उत्पादक प्रतिलिटर अनुदान द्यावे अशी मागणी करत आहेत या विविध समस्यांच्या अन्षंगाने शेतकरी आणि द्ध संघाचे प्रश्न समजावून घेवून त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे

सदर मुलाखतीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे ई समन पत्र असलेल्या विद्यार्थ्यांना क्ठल्याही अडथळ्याविणा त्यांचा प्रवास होईल याची काळजी घेण्याबाबत आयोगान राज्यांना विनंती केली आहे विद्यार्थ्यांना राहण्याची आणि आरोग्याची सुरक्षितता याबाबत लोकसेवा आयोगातर्फे काळजी घेतली जाईल असही आयोगान कळवल आहे देशातील लॉकडाऊन दरम्यान कमी झालेल्या रेल्वे गाड्यांच्या संख्येम्ळे विद्यार्थ्यांना त्यांच्या उचित स्थळी पोहोचण्यासाठी सवलतीच्या दरातील हवाई प्रवास सेवा उपलब्ध करून दिली असल्याचीही माहिती आयोगान दिली आहे